सणासुदीच्या काळात लोकं मोठ्या प्रमाणावर घराबाहेर पडल्यानं कोरोना विषाणू संसर्गाचं प्रमाण देशात प्न्हा काहीसं वाढल्याचं दिसून आलं आहे

येत्या सोमवारपासून शाळांमध्ये नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू करण्यात येणार असून शाळा सुरू होण्यापूर्वी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी आरटीपीसीआर चाचणी करून घेणं बंधनकारक करण्यात आलं होती

सर्व शिक्षकांची चाचणी करायची झाली तर एक महिन्याचा कालावधी लागू शकतो हे लक्षात घेऊन शिक्षकांनी अँटिजेन चाचणी करून घ्यावी असं रत्नागिरी जिल्ह्याच्या माध्यमिक शिक्षणाधिकारी निशादेवी वाघमोडे यांनी जारी केलेल्या आदेशात म्हटल आहे

शाळेतील कर्मचाऱ्यांकडून सर्व शालेय परिसर वर्गखोल्या तसंच कार्यालयाचं निजँत्कीकरण करण्यात आलं आहे

वरिष्ठ सभागृहाला वेगवेगळ्या क्षेत्रांतल्या तज्ज्ञ व्यक्तींच्या अनुभवाचा फायदा मिळावा सामाजिक सेवा विज्ञान कला साहित्य आदी क्षेत्रांतलं विशेष ज्ञान तसंच अनुभव असलेल्या व्यक्तींची राज्यपालांमार्फत नियुक्ती करण्याची तरतूद घटनेत आहे मात्र या तरतुदीला बगल देत राजकीय पार्श्वभूमी असलेले एकनाथ खडसे राजू शेट्टी रजनी पाटील सचिन सावंत आदींच्या नावांची शिफारस मुख्यमंत्र्यांनी केली असं याचिकाकर्त्यांनी म्हटलं आहे

सदर व्यक्तींना याचिकेत प्रतिवादी करण्याची परवानगी याचिकाकर्त्यांना देण्यात आली आहे

या सर्व मतदान केंद्रावर नियुक्त मतदान केंद्राध्यक्ष मतदान अधिकारी तसंच कर्मचाऱ्यांसाठी आणि मतदारांसाठी आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करुन देण्याचे निर्देश जिल्हा निवडणूक अधिकारी तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी स्थानिक प्रशासनाला दिले आहेत